भारतीय हॉकी संघातील पाच खेळाडूंना कोरोनाची लागण कोळिकोड विमान द्र्घटनेत प्रवाशांचे प्राण वाचवताना हौतात्म्य पत्करलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार उत्तराखंड राज्यात जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री कडे जाणारे महामार्ग बंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनास्थितीबाबत चर्चा केली कोरोना संसर्गाचं प्रमाण जास्त असलेल्या आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल महाराष्ट्र पंजाब बिहार गुजरात तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला पंतप्रधानांनी या आधीही विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे आजची ही सातवी बैठक होती

रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे

यातली जवळपास निम्मी वाढ महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांतली आहे

पॉल यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीची उद्या बैठक होणार आहे अस आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे ही लस विकसित करण्याच्या कामी सहभाग असलेली सरकारी यंत्रणा आणि लस उत्पादकांचाही या समितीमध्ये सहभाग असणार आहे ही लस विकसित करण्यात आल्यानंतर त्याचा प्राधान्यक्रम त्यासाठी आवश्यक बाबी आणि साठवणुकीसाठी शीतगृहांची शृंखला आदींबाबतच्या धोरणात्मक बाबींवरही ही समिती चर्चा करणार आहे

त्याच्या रक्तातील ओक्सिजनच प्रमाण घटल होत मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे अस भारतीय क्रीडा प्राधिकरणान म्हटल आहे मनदीप सिंगबरोबर हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सुरेंद्र कुमार जसकरण सिंग वरूण कुमार आणि गोलकीपर क्रिशन बहादूर पाठक या पाच खेळाडूंना करोनाची लागण झाली असल्याच गेल्या आठवड्यात केलेल्या चाचणीमध्ये निष्पन्न झाल आहे

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित कनेक्टिंग कम्युनिकेटींग चॅलेंजिंग या पुस्तकाचं प्रकाशन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं यावेळी नायडू यांनी उपराष्ट्रपती म्हणून काम करतानाचे आपले अनुभव सांगितले भारतातल्या आणि जगभरातल्या भारतीयांशी संपर्क साधताना भारताच्या भविष्याबाबतची त्यांची मतंही जाणून घेता आली असं नायडू यावेळी म्हणाले नायडू यांच्या कारकिर्दीवरील हे पुस्तक विद्यार्थी आणि प्रशासनात काम करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असं राजनाथ सिंह म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नायडू यांचं अभिनंदन केलं असून त्यांचा लोकसंपर्क सक्षम आणि सर्वसमावेशक देशाच्या उभारणीत मोलाचा ठरल्याचं आपल्या संदेशात म्हटलं आहे

जम्मू आणि काश्मीर विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्यात हा प्रायोगिक प्रयत्न केला जाईल अस अटर्नी जनरल के

एन व्ही रामणणा यांच्या अध्याक्षतेखालील पिठाला सांगितलं या प्रायोगिक सुविधेचा आढावा दोन महिन्यांनी घेण्याचा निर्णय विशेष समितीन घेतला आहे अशी माहितीही केंद्र सरकारन सर्वोच्च न्यायालयात सांगितलं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर केंद्र सरकारने तेथील हायस्पीड इंटरनेट सुविधा स्थगित केली होती जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी काल तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली जम्मू काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुपवाडा जिल्ह्यातील लालपोरा भागात संयुक्त कारवाई करण्यात आली त्या दरम्यान तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली या कारवाई दरम्यान एक एके असोल्ट रायफल दोन पिस्तुल ही शस्त्र आणि काही दारुगोळाही जप्त करण्यात आला या ठिकाणची कारवाई अद्याप सुरूच असल्याच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटल आहे

कोळीकोड विमान दुर्घटनेत प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी हौतात्म्य पत्करलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे हवाई दलातही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साठे यांच जीवन युवा वैमानिकांना सर्वोच्च कामगिरी करण्याची प्रेरणा देत राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री कार्यालयानं साठे यांचा गौरव केला आहे सुप्रसिद्ध तमिळ गीतकार पी

मुथुसामी यांच आज सकाळी त्रिची जवळच्या गावात निधन झाल त्यांनि यंदाच वयाची शंभरी पूर्ण केली असती पण त्या आधीच त्यांच निधन झालं जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे बद्रीनाथ केदारनाथ आणि गंगोत्री महामार्ग बंद झाले आहेत या महामार्गांना जोडणारे काही रस्तेही बंद आहेत पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून मातीचे ढिगारे उपसण्यासाठी बचाव पथक तैनात करण्यात आली आहेत दरम्यान राज्यात आजही काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे बिहार मधली पूरस्थितीही अजून गंभीरच आहे दरम्यान आजही उत्तराखंडसह पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होण्याचा अंदाज आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार